या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोर्डींना देशभरात वेग आला आहे

भारतीय जनता पार्टीनं काल उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना नवादाऐवजी बेगुसराय ब्रिन उमेदवारी देण्यात आली आहे

लोक जनता पार्टीचे प्रमुख राम विलास पासवान हे यावेळी हाजीपुर मतदारसंघातून निवडणूक लढणार नाहीत त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पशुपती कुमार पारस हे निवडणूक लढणार आहेत

पी नङ्डा यांनी काल नवी दिल्ली श्रि वार्ताहारांना सांगितलं किशन कपूर यांना कांगडा ध्रून तर पक्षाचे ज्येष्ठ नेते शांताकुमार यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही

माजी प्रधानमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे ज्येष्ठ नेते एच

देवेगौडा कर्नाटकच्या तुमकूर ध्रून निवडणूक लढणार आहेत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती अनंतनाग ध्विून निवडणूक लढवणार आहेत

खंडुरी यांचे पुत्र मनीष खंडुरी गढवाल लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत

आयोगानं माध्यमांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यात पहिल्यांदाच समाजमाध्यमं आणि संकेतस्थळांचाही समावेश केला आहे

या मार्गदर्शक सूचना मतदानपूर्व सर्वेक्षण राजकीय वादविवाद विश्लेषण ध्वनीफिती आणि ध्वनीचित्रफितींसाठी लागू असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे

आयएनस सुजाता आयसीजीएस सारधी आणि आयएनएस शार्दुल या तीन जहाजांच्या सहाय्यानं भारतीय नौदलानं तेथील भारतीय उच्चायुकांशी आणि स्थानिक प्राधिकरणाशी संपर्क साधून मदतकार्य राबवलं आहे

गेल्या आठवड्यात शुक्रवारी डेई वादळ मोझाम्बिकच्या मध्य किनारी भागाला ओलांडून पुढे गेले होते

मलेशियात पीह ॐ सुरू असलेल्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज दुसऱ्या फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे

मंगळवारी भारताचा सामना मलेशियाबरोबर बुधवारी कॅनडाबरोबर तर शुक्रवारी पोलंडबरोबर होणार आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाला काल रात्री चेन्नई िक्रि झालेल्या सामन्यात सात गडी राखून हरवलं

हरभजन सिंह आणि शिरान ताहीर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर रवींद्र जाडेजानं दोन गडी बाद केले यंदा आयपीएलच्या उद्वाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नाही सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं सोहळ्याच्या आयोजनासाठीचा निधी सैन्य दलं आणि पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला

जम्मू खेल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेपलिकडून गोळीबार केला

भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाईस एडमिरल करमबीर सिंग यांची नेमणूक झाली आहे

ते सध्या पूर्व नौदलाचे प्रमुख ध्वजाधिकारी म्हणून कार्यरत आहेत